केंद्रीय भूपष्ठवाहतूक आणि महामार्ग जलसंपदा मंत्री नितीन गडकरी याप्रसंगी प्रामख्यानं उपस्थित होते अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडुन राज्यात रस्ते विकासांची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत

गेल्या चार वर्षात यात चार पटीने वाढ झाली आहे

त्यामुळे येत्या दोन वर्षात राज्यात रस्त्यांचे चांगले जाळे निर्माण होऊन राज्याच्या विकासाला चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितल खंबाटकी घाटातील बोगद्याच्या नव्या सहा पदरी मार्गिकेमुळे या अपघात प्रवणक्षेत्रातील अपघात कमी होतील तसंच प्रवासाचा वेळही वाचणार आहे

रस्ते विकासाबरोबरच प्रधानमंत्री सिंचन योजना आणि बळीराजा सिंचन योजनेच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची मोठी कामे सुरू आहेत राज्यातील अर्धवट स्थितीत राहिलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन आवश्यक तो सर्व निधी देण्यास तयार आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी साताऱ्याहन गिरीश यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे फडणवीस गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते काल सांगली जिल्ह्यातही विविध रस्तेकामांची पायाभरणी करण्यात आली

ताकारी म्हैसाळ योजना आणि टेंभू उपसा सिंचन योजनेचं पूर्ण झालेलं काम तसंच बदिस्त जलवाहिनीतून पाणी वितरणाचं लोकार्पण गडकरी यांनी याप्रसंगी केलं या योजनेचा चौथा टप्पा पूर्ण असून पाचवा टप्पा पूर्णत्वाकडे आहे

जावडेकर प्स्तकातल्या अभ्यासक्रमापेक्षा जीवन कौशल्याच शिक्षण महत्वाचं असतं असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पृण्यात केलं नांदे श्वेल्या एका खासगी शाळेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते मुलांचं बालपण हिरावलं जाणार नाही याबाबत काळजी घेण्याचं आवाहनही जावडेकर यांनी केलं नितीन गडकरी नरेंद्र मोदी हेच आमचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी निवडणूक लढव् असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात बातमीदारांशी बोलताना केलं पुण्यात सहकारी बँकांशी संबंधित कार्यक्रमात बँकिंग क्षेत्राविषयी केलेल्या विधानाचा संदर्भ निवडणूक निकालांशी जोडून गैरअर्थ काढला असा खुलासा गडकरी यांनी यावेळी केला

ऐकूयात त्यांचा अनुभव

उज्ज्वला योजनेतून गॅस मिळाला

बांब परस्कार चंद्रप्रच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला प्रतिष्ठेच्या स्कॉच प्रस्काराच्या सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे आदिवासी क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीच्या संधी मिळवून दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे संचालक राहल पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला या केंद्रामार्फत आतापर्यंत एक हजार महिलांना बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे आदिवासी नंदरवार आदिवासी समाजासाठी चालवल्या जाणाऱ्या शासकीय शाळांची अवस्था बिकट असून त्यामध्ये शिक्षकांचीही कमतरता हा चिंतेचा विषय असल्यानं यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे असं मत आदिवासी जनजाती आयोगाचे अध्यक्ष नदकमार सहाय यांनी व्यक्त केलं

महाआरोग्य शिविर बलडाणा शेगांव ि काल अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री तथा बुलडाण्याचे संपर्कमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झालं या शिबिरामध्ये तपासणी केलेल्या रूग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली असुन उद्घाटन प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्करोग रुग्णालय गोंदिया गोंदियासारख्या ग्रामीण भागात कर्करोग रुग्णालय सुरु झाल्यानं जिल्ह्यातल्या तसंच मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील रुग्णांनाही त्याचा लाभ घेता येईल असं प्रतिपादन राष्ट्वादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं ते काल गोंदिया भुं उभारण्यात आलेल्या खासगी कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन करताना बोलत होते

प्रमृख पाहणे म्हणून माहिती आयक्त दिलीप धारूरकर मावळते अध्यक्ष डॉ रंगनाथ तिवारी संमेलनाध्यक्ष डॉक्टर ऋषीकेश कांबळे यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते

आक्रमक सुरुवातीमुळे सामना अटीतटीचा होईल असं वाटत असतानाच बाला रफीकनं ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली

या विजयाबद्दल त्याला चांदीची गदा आणि दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला हवामान गेल्या चोवीस तासांत विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट नोंदवली गेली कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली